या बैठकीत मोदी गंगा नदीच्या स्वच्छेतीशी संबंधित कामाबाबत सर्वंकष चर्चा तसंच झालेल्या कामाचा आढावा घेत आहेत उत्तरप्रदेश बिहार आणि उत्तराखंडचे मुख्यमंत्री तसंच पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित आहेत झारखंडमधे विधानसभा निवडणूकीच्या चौथ्या टप्प्यातला प्रचार आज संध्याकाळी संपणार आहे या टप्प्यात धनबाद देवघर गिरीदिह आणि बोकारो या चार जिल्ह्यातल्या पंधरा मतदारसंघात येत्या सोमवारी मतदान होणार आहे बागोदर जमुआ गिरीदीह डुमरी आणि ट्रुंडी या पाच नक्षलग्रस्त विधानसभा क्षेत्रात आज दूपारी तीन वाजता प्रचार संपेल तर अन्य दहा मतदारसंघांमधे संध्याकाळी पाच वाजेपर्यंत प्रचार करता येईल मतदारांना आकर्षित करण्यासाठी राजकीय नेत्यांकडून रॅली आणि प्रचारसभांमधून प्रयत्न केले जात आहेत सर्वच पक्षांचे स्टार प्रचारक आणि वरीष्ठ नेते सभा आणि रॅलीत सहभागी होत आहेत भाजपाध्यक्ष अमीत शहा कार्यवाहू अध्यक्ष जे पी नङ्डा आणि केंद्रीय मंत्री स्मृती ज्ञाणी आज प्रचारसभा घेतील याशिवाय काँग्रेस राजदचे नेते आणि झारखंड मुकिमोर्चाचे अध्यक्ष बाबूलाल मरांडी आणि ऑल झारखंड स्टुटंडस् युनियनचे प्रमुख सुदेश कुमार महतो आज प्रचारसभा घेणार आहेत सीमा रस्ते संघटना या विषयावर संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्या अध्यक्षतेखाली काल संरक्षण मंत्रालयाध्या संसदीय सल्लागार समितीघी बैठक नवी दिल्ली क्रि झाली सीमाभागालगत संरक्षण दलांसाठी स्स्त्यांचं जाळं कसं निर्माण करता येईल या बाबत महासंचालक लेफ्टनंट जनरल हरपाल सिंग यांनी सादरीकरण केलं त्यांच्या या सादरीकरणाची राजनाथ सिंग यांनी प्रशंसा केली सीमेलगत राहणाऱ्या नागरिकांना याचा लाभ होईल असं ते म्हणाले

नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांचं निराकरण त्वरित करण्यासाठी जम्मू काश्मीरमध्ये परिपूर्ण अशी एक व्यवस्था उभारण्यात आली आहे अशी माहिती राज्यपालांचे विशेष सल्लागार के

शर्मा यांनी नागरिकांच्या तक्रार निवारण शिविरात दिली कल्याणकारी योजनांची त्वरित अंमलबजावणी करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं

महिला आणि बालकांच्या सुरक्षेसाठी आंध्र प्रदेश सरकारनं नवा कायदा अस्तित्वात आणायचा निर्णय घेतला आहे

या दिशा कायद्यात महिलांविरूद्वच्या गुन्ह्यांतल्या दोर्षीसाठी मृत्युदंडासह कठोर शिक्षेघी तरतूद असल्याचं आकाशवाणीच्या वार्ताहरानं सांगितलं महिला आणि बालकांचं लैंगिक शोषण ऍसीड हल्ला तसंच महिलांचा छळ हे गुन्हे या कायद्याच्या कक्षेत आहेत

आसाम राज्यातली परिस्थिती नियंत्रणात असल्याचं तिथले पोलीस महासंचालक भास्कर ज्योती महंता यांनी सांगितलं आहे कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अतिरिक दलं तैनात करण्यात आल्याची माहिती त्यांनी आकाशवाणीला दिली

उपद्रवी तत्वांमुळे परिस्थिती बिघडणार नाही याची काळजी आंदोलकांनी घ्यावी तसंच नागरिकत्व सुधारणा विधेयकाला विरोधाच्या नावाखाली सुरू असलेल्या हिंसाचाराची झळ आपल्या मुलांना बसणार नाही याची काळजी पालकांनी घ्यावी असं आवाहन त्यांनी केलं पोलीस परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ देणार नाहीत अशी खाही महंता यांनी दिली

्ञाज याला गुरूवारी मध्यप्रदेशात बुरहानपूरमधून अटक करण्यात आली होती

तिथली कायदा आणि सुव्यवस्था लक्षात घेत संचारबंदी शिथील केल्याचं जिल्हा न्यायदंडाधिकाऱ्यांनी सांगितलं संध्याकाळी सात वाजल्यानंतर पुढचे आदेश येईपर्यंत पुन्हा संचारबंदी लागू राहणार आहे दरम्यान मुख्यमंत्री आणि मेघालय डेमॉक्रेटिक आघाडीचे अध्यक्ष कोनराड के संगमा यांच्या अध्यक्षतेखालील शिष्टमंडळानं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली आणि राज्यात उत्तर लाईन परमीट लागू करण्याची विनंती केली

उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू आजपासून दोन दिवस गुजरात दौऱ्यावर आहेत

या करारासाठी रचनात्मक सुधारणा आणि चीनच्या बौद्वीक संपदा तंत्रज्ञान हस्तांतरण कृषी परकीय चलन आदी क्षेत्रातल्या आर्थिक आणि व्यापार पद्धतीत बदल करण्याची गरज व्यक्त करण्यात आली या करारानुसार जर चीननं करारातल्या कुठल्याही बाबीचा भंग केला तर ट्रम्प प्रशासनाला शुल्कांची फेरअंमलबजावणी करता येणार आहे चीनी आयातीवरील सध्याचं शुल्क कमी करण्याबाबत अमेरिकेनं तयारी दर्शवली आहे तर चीननं अमेरिकेकडून सोयाबीन आणि अन्य कृषी उत्पादनं खरेदी करण्याचं आश्वासन दिलं आहे ब्रिटनमधे गुरुवारी झालेल्या ऐतिहासिक सार्वत्रिक निवडणूकीत भारतीय वंशाच्या पंधरा उमेदवारांनी हाऊस ऑफ कॉमन्समधे स्थान पटकावलं प्रधानमंत्री बोरिस जॉन्सन यांच्या हुजूर पक्षानं या निवडणूकीत बहुमत मिळवलं सत्ताधारी हुजूर पक्ष तसंच विरोधी मजूर पक्षाच्या प्रत्येकी सात उमेदवारांनी दणदणीत विजय मिळवला

ब्रिटनच्या माजी गृहसचिव प्रिती पटेल विजयी झाल्यामुळे जॉन्सन यांच्या नव्या मंत्रीमंडळात त्यांचा पुन्हा समावेश होण्याची शक्यता आहे

उद्या सकाळी आठ वाजल्यापासून ही यंत्रणा कार्यरत होईल सरकारन श्रेनाची तसंच वेळेची बचत प्रदूषणाला आळा आणि अडथळयाविना रहदारी सुरळीत रहावी या उद्देशानं राष्ट्रीय ज़ेक्ट्रॉनिक टोल संकलन यंत्रणेन्वये फास्टॅगच्या माध्यमातून टोल संकलनाची व्यवस्था उभारली आहे यामुळे वाहनचालकाला टोलनाक्यांवर वाहन थांबवण्याची गरज भासणार नाही